औरंगाबाद पश्चिम मतदार संघातले काँप्रेस आघाडीचे उमेदवार रमेश गायकवाड यांचा अर्ज अवैध ठऱला आहे

तपासणीत ही रोकड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची असल्याचं निष्पन्न झालं असून बँक कोषागारामध्ये ही रक्कम जमा करण्यात आली आहे अमरावती जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध मद्यविक्रीवर कारवाई करत सुमारे सात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला

या निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांना सहभागी होता यावं आणि कूणीही मतदानापासून वंचित राहू नये यासाठी स्वीप अंतर्गत मतदार जागृती मोहीम सर्व मतदारसंघांमध्ये राबविण्यात येत आहे असं जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ कैलास शिंदे यांनी आज सांगितलं जिल्ह्यात प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन घेण्यात येत असतो मात्र सध्या विधानसभा निवडणूकीची आचार संहिता सुरु आहे

मुंबईतल्या आरे संकुलातील वृक्ष तोडीचे तीव्र पडसाद काल महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीतही उमटले विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी हरकतीच्या मुद्याअंतर्गत आरेतल्या वृक्ष तोडीचा मुद्या चर्चेसाठी मांडला झाडांची कत्तल रोखण्यासाठी उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देऊ असा इशारा स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिला पालिका रात्रीच्या वेळेस झाडं तोडायला परवानगी देते का याबाबत काही नियम असतील तर ते कोणते असे प्रश्न विचारत त्याविषयीची माहिती स्थायी समितीला सादर करावी आणि ही वृक्ष तोड थांबवावी असे निर्देशही जाधव यांनी प्रशासनाला दिले

या वृक्षतोडीविरोधात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीदेखील आज पवईत आंदोलन केलं त्यानंतर पोलीसांनी त्यांना ताब्यात घेतलं आरे वसाहत परिसरात अजूनही पोलीस बंदोबस्त कायम आहे

या संपामुळे बंद पडलेली कंटेनर वाहतूक पुन्हा सुरळित सुरू करण्यात आली आहे जेएनपीटी प्रशासनाने मालवाहतूकदारांना बंदरामध्ये समभागधारक म्हणून मान्यता दिली आहे

यावर्षी चित्रपट महोत्सवासाठी रशिया हा भारताचा भागीदार देश असल्याचं ते म्हणाले

या रसीत पुरुष आणि महिला अधिकारी विशेष गणवेशासह उपस्थित राहणार आहेत या रसीत जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांनी उपास्थी राहण्याचं आवाहन निवडणूक अधिकाऱ्यांनी केली आहे

सामन्याच्या आजच्या अखेरच्या दिवशी दक्षिण आफ्रीकेनं आपला दुसरा डाव एक बाद अकरा धावांवरुन सुरु केला होता

आर आश्विननं एक गडी बाद केला आणि मुथय्या मुरलीधरनच्या सर्वात कमी वेळात साडेतीनशे गडी बाद करण्याच्या विक्रमाची बरोबरी केली